लोकसभेचं कामकाज आजपासून तर राज्यसभेचं कामकाज गुरुवारपासून सुरू होईल

राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे या अधिवेशनात उद्या मांडला जाणारा अर्थसंकल्प हा प्रोगामी आणि राज्याला पुढे नेणारा असेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत सांगितलं

राज्यातल्या शाळा उन्हाळी सुर्रीमंतर आजपासून सुरू होत आहेत विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळा सज्ज झाल्या आहेत शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचं वा पि आणि माध्यान्ह भोजनात गोड पदार्थ देण्याचं शासनातर्फे सांगण्यात आलं आहे नाशिक शहरासह जिल्ह्यात आज सर्व मराठी शाळा सुरू झाल्या शाळेत मुलं येताच त्यांचे अनोख्या उत्साहात स्वागत करण्यात आले मुलांचे शिक्षकांनी औक्षण केले पहिल्याच दिवशी संस्थाचालक आणि लोकप्रतिनिधींच्या हस्ते गणवेषांचे वा ि करण्यात आले आयएमए अर्थात भारतीय वैद्यकीय महासंघाने पश्चिम बंगालच्या संपकरी डॉक्टिंच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्यासाठी आज देशव्यापी संपाची हाक दिली आहे या संपात सुमारे साडे तीन लाख डॉक्र्ओ सहभागी होतील असं आयएमएने म्हाक्रिं आहे यामुळे देशभरातल्या आरोग्यसेवेवर परिणाम होण्याची शक्यता आहे

बचाव पथकाच्या मदतीने नदीच्या पात्रात बुडालेल्या तीन जणांची शोध सुरु आहे

रोहित शर्माला सामनावीर घोषित करण्यात आलं